लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भात चंद्रपूर आणि अमरावती वगळता सर्वत्र भारतीय जनता पार्टीची सरशी

भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत महिला आणि पुरूष खेळाडूंची चमकदार कामगिरी

विदर्भात वाढत्या उष्णतामानापासून बचाव करण्याचा हवामानाखात्याचा सल्ला

भाजपाची सत्ता स्वबळावर प्रन्हा स्थापत करण्यास नरद्र मोर्दाना मोठं यश र्मिळालं असून जनतेनं मोर्दांना र्नाववाद कौल र्दिला आहे

भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक तीनशे तीन जागा जिंकल्या आहे भाजप र्आण मित्रपक्षांची राष्ट्रीय लोकशाहांवादां आघाडी तीनशे एक्कावन जागा जिंकत प्न्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठो सज्ज झालो आहे

राष्ट्रवादो काँग्रेस पक्षानं राज्यात चार आर्गाण लक्षदवीपमध्ये एक अशा पाच जागा जिंकल्या आहेत एम आय एम आर्गाण काँग्रेसनं राज्यात प्रत्येकां एक जागा तर अमरावतीचे अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी जिंकलो आहे सोळाव्या लोकसभा विसर्जित करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज घेण्यात आली सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या घवघवीत यशानंतर भाजपाप्रतिण लोकशाहीवादी आघाडी सरकार पुन्हा स्थापने संदर्भातही या बैठकीत विचारविनिमय करण्यात आले या बैठ्कीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेकडे सोळावी लोकसभा विसर्जित करण्यासंदर्भात एक निवेदन सादर करणार असून त्यानंतर राष्ट्रपती वर्तमान लोकसभा विसर्जित करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करतील निवडणूक आयुक्त ही या संदर्भातील निवेदन राष्ट्रपर्तींना सादर करतील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला देशासह विदर्भात देखिल घवघवीत यश मिळालं असून विदर्भातील चंद्रपूर आणि अमरावती मतदारसंघ वगळता सर्वत्र भाजपाच्या उमेदवारांची सरशी दिसून आली मतदारसंघनिहाय मतदाधिक्याची आकडेवारी अशी आहे नागपूरमध्ये भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रतिस्पर्धी नाना पटोले यांच्यावर दोन लाखापेक्षा अधिक मताधिक्यानं विजय संपादन केला

लोकसभा निवडण्कोतील मोठ्या यशानंतर आज सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरद्र मोदां आणि अध्यक्ष र्आमत शहा यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आर्माण मुरलो मनोहर जोशी यांची आज नवी दिल्लो इथं त्यांच्या र्मानवासस्थानी भेट घेतलों

हे नेहमीच पक्षाला बळ देण्यासाठी आर्गाण अनेकांना मागदशन करण्यासाठा काम करतात यांच्यामुळेच भाजपला आज हे यश र्मिळवता आलं असल्याचं मोदों यांनी एका संदेशात म्हटलं आहे यंदा मोदो लाटेचं रुपांतर मोदो त्सुनामीत झाल्याची प्रातक्रिया मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी र्दिलां आहे मोदां यांच्या नेतृत्वात केलेलं काम आर्ाण त्यांनी जनतेला केलेल्या आवाहनामुळे हा मर्हाावजय साकार झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले र्शिवसेनेनं र्निकालांच्या पाश्वभूमीवर पंतप्रधान नरद्र मोर्दा यांची प्रशंसा केला आहे तर महाराष्ट्र नव र्निमाण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या र्निकालांना अनाकलनीय संबोधलं आहे तसंच लोकसभा र्वनवडणुकोत झालेला पराभव स्वीकारत असून र्वधानसभा र्निवडणुकांत मात्र हे र्चित्र र्दिसणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते काल र्मिनवडणूक र्मिकालांच्या पाश्वभूमीवर पत्रकारांशी बोलत होते लोकसभा र्मिनवडण्कोत झालेल्या पराभवाबाबत र्सावस्तर उहापोह करण्यासाठी कॉग्रेस कायकार्मारणी र्सामतीची बैठक उदया नवी दिल्लो इथं आयोजित करण्यात आलों आहे यावेळी पक्षाचे प्रम्ख नेते पक्षाध्यक्ष राहुल गांधी युपीए प्रमुख सोर्नाया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन र्षांसंग उपस्थित राहणार आहेत दरम्यान ओडिशामधील प्रदेश कॉग्रेस अध्यक्ष निरंजन पटनाईक यांनी निवडणूक निकालानंतर आपल्या पदाचाराजीनामा ादला आहे भुवनेश्वर इथं पत्र र्पारषदेत त्यांनी पराभवाची र्नौतक जबाबदारी स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे कनाटकच्या कॉग्रेस प्रचार र्सामतीचे प्रमुख एच

पार्टोल यांनी देर्खिल आपल्या पदाचा राजीनामा र्दिला आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज सर्वाच्च न्यायालयात नर्वानयुक्त चार न्यायाधीशांना शपथ ादलो न्यायमूर्ता भूषण गवई न्यायमूर्ता सूयकांत न्यायमूर्ता र्आनरुद्ध बोस आर्गण न्यायमूर्ता ए

बोपन्ना यांना सर्वाच्च न्यायालयाच्या अन्य न्यायधीशांच्या उपस्थितीमध्ये शपथ देण्यात आलो

जम्म् आर्गण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात काल रात्री सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकांत अलकायदा या दहशतवादां संघटनेशी संबोधत अंसार गझवत उल र्हाहंद या गटाचा म्होरक्या झाकोर मुसा ला ठार करण्यात आलं आज सकाळी मृतदेहावरून दहशतवाद्याची ओळख झाकार मुसा असल्याची खात्री करण्यात आलां मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आल्याचं संरक्षण प्रवक्त्यांनी सांगगतलं आहे

स

शाळांनी संबंधित अर्ज स्वीकारून संबंधित विभागीय मंडळाला सादर करावे असे निर्देश मंडळानं दिले आहेत भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टायुध्द स्पधत सहा वेळा ावश्व ांवजेत्या मेरां कोमनं भारताच्या निखात झारनला हरवत अंतम फेरोत प्रवेश र्ममळवला आहे आसाममधील ग्रवाहाटो इथं सुरू असलेल्या या स्पधत अीतम फेरांत मेरां कोमची लढत आज र्मिझोरामच्या वनलाल द्वआतीत बरोबर होईल

माजी युवा र्यावजेता सचीन सीवाचनं राष्ट्रकुल क्रीडा स्पधतील र्वजेता गौरव सोलंकांला हरवत अंतिम फेरोंत धडक मारलो आहे

भारतीय सैन्यात प्रथमच र्माहला सैनिक पोलोस भरतीची संधी उपलब्ध झालों आहे अंबाला लखनौ जबलपूर बगलोर आर्माण र्शिलॉग इथं या भरतीचं आयोजन केलं जाणार आहे

ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या र्माहला उमेदवारांना त्यांच्या ई मेल आयडीवर प्रवेशपत्र पार्ठावले जाईल

र्ववदभात र्ववशेषकरून चंद्रपूर र्आण नागपूरमध्ये आज आर्गाण उद्या उष्म्यापासून बचावासाठी आत सतकतेचा इशारा हवामान खात्यातफ देण्यात आला आहे अन्य जिल्ह्यां मध्ये उष्म्यापासून खबरदारोच्या उपाययोजना करण्याबाबत सल्ला देण्यात आला आहे